शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांनी काल या प्रक्षप्पिाची रंगीत तालीम क्ली आणि सर्व मानकं सुरळीत असल्याचं आढळलं अशी माहिती इस्रोच्या शास्त्रज्ञांनी दिली कर्नाटकात जनतादल संख्खिलर आणि काँग्रस्त आघाडी सरकारवरच्या विश्वासदर्शक ठरावावर मतदान होऊन राजकीय नाट्यावर आज पडदा पडण्याची शक्यता आहा ब्रहमत आपल्या बाजूला आणण्याच्या प्रयत्नात असलल्खा सत्ताधारी आघाडी आणि विरोधी भाजपाच्या तंबूतही तणावाचं वातावरण आह प्रंगळूरु मधक्रिाल भाजपा आणि काँप्रस्तिया एकाचवळी दीर्घ बैठका झाल्या

सुमारकिनास लाख रुपयक्रिमतीचा कोक्तीया अमली पदार्थाचा एक किलोचा साठा रत्नागिरी पोलिसांनी जप्त क्ली आह जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढविनी काल सायंकाळी पत्रकार परिषदस्ही माहिती दिली